काही ठळक बातम्या

शेती क्षेत्राच्या विकासासाठी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचं उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायड् यांचं प्रतिपादन

देशाचा विकास दर दोन अंकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्याच्या आदेशाची उद्यापासून राज्यात अंमलबजावणी सुरू होणार शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचविण्याची आवश्यकता आहे कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञान तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी सर्वाना शेतकऱ्यांसोबत काम करावं लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यंनी केलं पूणे इथल्या वैक्टंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित कृषी क्षेत्र शाश्वत आणि फायदेशीर बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन श्री नायडू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माजी केंद्रीय कृषीमंत्री श्री शरद पवार ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसंच कृषी तज्ज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन् यावेळी उपस्थित होते उपराष्ट्रपती म्हणाले की शेती व्यवहार्य फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून अव्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहोत मात्र याप्रढं आपल्याला रासायनिक खतं आणि औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची गरज आहे तरंच आपण शाश्वत शेतीकडं जाऊ शकतो देशाचा विकासदर दोन अंकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज वाणिज्य मंत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नवीन उद्योगांची निर्मिती करणं आवश्यक आहे मंत्रालयांनी मिळून काम केलं तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं देशाच्या आर्थिक विकासाबाबत बोलताना श्री मोदी म्हणाले की थेट परकीय ग्रंतवणूक आणि परकीय चलन या दोव्हीमध्ये गेल्या चार वर्षात विक्रमी वाढ झाली आहे जीएसटी आणि अन्य उपकमांमुळं अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल झाले आहेत तंत्रज्ञानाच्या उपयोगानं काम जलदगतीनं होऊन याचा फायदा सर्वांनाच होत असल्यांचही पुढं ते म्हणाले पंतप्रधान श्री

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्य सूचना आणि विचार माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे राष्ट्रीय प्ररस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यासाठी मन्रष्यबळ विकास मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनाबुसार सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना आता पुरस्कारांसाठी थेट प्रवेशिका पाठवता येईल यापूर्वी या प्रवेशिका राज्य सरकारकडून निवडल्या जात असत याप्रढं या प्रस्काराचे अर्ज एका ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्वीकारले जाणार असून हे पोर्टल भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयानं विकसित केलं आहे

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्री मल्लिकार्जून खर्गे यांची आज नियुक्ती करण्यात आली काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी श्री खर्गे यांची नियुक्ती केली

या वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अन्नुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना सवलती मिळू शकतात अन्नुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना अत्यावश्यक असलेले अन्रुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळण्याच्या दृष्टीनं विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे

सर्वकष मुक्तीचा मार्ग दाखवणारी तथागत बुद्धाची धम्मदेशना पहिली क्रांती होती त्यानंतर बुद्धाच्या विचारांचा प्रसार सम्राट अशोकांच्या काळात झला

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्रातर्फे काल अमरावती रोड इथल्या विद्यापीठाच्या गुरूनानक सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते विद्यापीठाचे कुलग्ररू डॉ सिद्धार्थविनायक काणे म्हणाले की ज्ञानाचा प्रकाश दाखणारी अवस्था म्हणजे बुद्ध बुद्धांचे विचार मानवतावादी आहेत असे सांगत जगभरातील प्रत्येक धर्मात शांतीचं महत्व सांगितलं आहे आजची देशातील स्थिती बिकट होत आहे हिंसाचार वाढला आहे असमानतेची मिळणारी वागणूक सर्वत्र दिसत आहे यामुळं देशाची वाटचाल पुव्हा वर्णव्यवस्थेकडं होत आहे असे चित्र निर्माण झाल्यामुळं देशाला बुद्ध तत्वज्ञानाची वर्णव्यवस्था जात धर्म पंथमुक्त तत्वज्ञानाची गरज आहे असं मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं

या पार्श्वभूमीवर आज मुंबईत पर्यावरण मंत्री श्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत प्लास्टिकची उत्पादनं तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीनं धाडी टाकून ग्रन्हे दाखल करण्याचे आदेश दिले विनापरवाना ज्या प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या कारखाने आहेत त्यांच्यावर ग्रुव्हे दाखल करून अशा कंपन्या सील करा तसंच प्रत्येक जिल्हयात प्लास्टिक बंदीची कशाप्रकारे जनजागृती केली याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक वस्तू आणि कचऱ्याचं संकलन वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व स्थानिक प्रशासनांना देण्यात आले असल्याचं राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं प्लास्टिक पिशव्यांवर बंदी केली असल्यानं वाशिम नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली त्या अंतर्गत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर मुख्याधिकारी श्री गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या वतीं धडक कारवाई मोहीम हाती घेवून दहा हजार रूपये दंड केल्याची कारवाई नुकतीच करण्यात आली पीककर्ज वितरणासाठी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे यांनी पांगरी हे गाव दत्तक घेतलं आहे डांगे यांनी या गावात जाऊन कर्जमाफीची यादी प्रसिद्ध केली या गावातला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नसल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं कर्जासंबंधी बँकांकडं पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली असून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यातले पाच गावं दत्तक घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक महाविद्यालयात आरक्षण न देण्यासंदर्भातील उच्च व्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्व व्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक व्याय आणि विशेष सहाय्य मंत्री श्री राजकूमार बडोले आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी मुंबई इथं आज दिली मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे संविधानिक आरक्षण अल्पसंख्याक महाविद्यालयातून वगळल्याबाबत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत श्री बडोले आणि श्री तावडे बोलत होते रायगड जिल्हयात या महड इथंल्या विषबाधा प्रकरणात आणखी दोन जणांचा काल रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे

मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक आहे बंदी असलेल्या जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारीला अटकाव करण्यासह एलइडी लाईट्सच्या साहाय्यानं करण्यात येत असलेल्या मासेमारीला पुर्णतः प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस मत्स्यव्यवसाय विभाग तसंच तटरक्षक दलाच्या समन्वयानं नियमितपणे कारवाई करण्यात येईल असं पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री महादेव जानकर यांनी आज मुंबई इथं सांगितलं श्री जानकर यांनी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या

जाती सरकारी निवासी शाळेमधून प्रथम आला आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं